गृहमंत्री राजनाथ सिंग या मंत्रिगटाचे अध्यक्ष असतील परिवहन आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांचा या गटात समावेश आहे हा गट येत्या तीन महीन्यात महिलांच्या सुरक्षेच्या सध्याच्या तरतुदिंचा आढावा घेईल आणि विंर अपेक्षित उपाययोजनांची शिफारस करेल असं सरकारी प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयानं एक विक्ट्रॉनिक तक्रारपेटी सुरू केली आहे त्याद्वारे सर्व महिलांना कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आवाज उठवता येईल मराठवाडा आणि नाशिक जिल्हयांतल्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी ठाणे जिल्ह्यात एक स्वतंत्र धरण बांधण्याची घोषणा केंद्रीय जलसंपदा मंत्री नितिन गडकरी यांनी केली आहे ते काल नाशिक श्रे कर्मवीर काकासाहेब वाघ स्मुती राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते

ठाणे जिल्ह्यातल्या नद्या आणि दमणगंगेचं पाणी समुद्राला जिथं मिळतं तिथं खाडीचं पाणी अडवून प्रकल्प उभारण्याचं नियोजन असून येत्या दोन आठवङ्यात त्यावर अंतिम निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं या प्रकल्पाचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येईल त्यामुळे नाशिक आणि अहमदनगरमधल्या धरणांसह मराठवाङ्यातलं जायकवाडी धरणही पूर्ण भरेल आणि पाण्यावरून होणारे वाद टळतील असं ते म्हणाले

प्रद्षणाची पातळी धोक्याच्या आणि गंभीर स्थितीला पोचली आहे अशा स्थितीत नव्या उत्सर्जन निकषांची अंमलबजावणी आणखी पुढं ढकलणं नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारं ठरेल असं न्यायालयानं सांगितलं वाहनांव्दारे होणा या वायू प्रदूषणावर नियंत्रण आण्यासाठी सरकारनं बीएस उत्सर्जन निकष ठरवलेले असतात

हरमनप्रीत सिंग यानं सलग तीन गोल नोंदवून भारताच्या विजयात मोठं योगदान दिलं गुरजंत सिंगनं एक गोल केला

उपान्त्य सामने येत्या शनिवारी तर अंतिम सामना रविवारी होणार आहे